राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी शहीदांना अभिवादन केलं पोलिसांच्या बँड पथकानं विशेष धून वाजवून मानवंदना दिली

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं ट्वेंटी सिक्स इलेव्हन स्टोरीज ऑफ स्ट्रेंग्थ या विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री पियूष गोयल चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काळा घोडा इथल्या डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली उत्तर प्रदेशात लखनौ इथं झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद भारताच्या समीर वर्मानं पटकावलं आहे

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौरकडे आयसीसी महिला जागतिक टी ट्वेंटी संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे